केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह राज्यवर्धन राठोड यांच्यासह काँग्रस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी आदी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत फणी फणी चक्रीवादळानंतर झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी ओडीशामध्ये युद्धपातळीवर मदत आणि प्नर्वसन कार्य हाती घेण्यात आलं आहे कोलकाता आणि भ्वनेश्वर इथली विमानसेवा पूर्ववत सुरु झाली आहे राज्यातील किनारपट्टीसह इतरत्र पायाभूत सुविधा पूर्ववत करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे ओडीशासाठी दिली जाणारी मदत मोफत वाहून नेण्याची तयारी एयर इंडियानं दर्शवली आहे उद्योग जगतातील घटकांनी ओडीशाच्या मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं आहे ओडीशामध्ये प्रशासनानं वादळासाठी केलेल्या पूर्वतयारीमुळं मोठी जीवित आणि वित्त हानी टाळण्यात मदत झाली असं सांगून संयुक्त राष्ट्रसंघानं यंत्रणेची प्रशंसा केली आहे

उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ मिळण्यासाठी आयुक्तालयाकडून योग्य त्या उपाययोजना सुरू असल्याचं साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पूणे आकाशवाणीसोबत बोलताना सांगितलं ते म्हणाले

सिमी सिमी या संघटनेवरील बंदी वाढवण्यासंदर्भात पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या लवादाचं काम दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्यात आलं

देशाच्या सुरक्षततेसाठी या संघटनेवर बंदी आवश्यक असल्याचं मत विविध तपास संस्थाच्या उच्चपदस्थांनी लवादासमोर व्यक्त केलं आहे या लवादाची पुढील सुनावणी आता हैद्राबाद इथं होणार आहे

संगनमतानं अवैध शासकिय दस्तऐवज तयार करुन हा वाळूसाठा करण्यात आला असं तपासात निष्पन्न झालं वाळूसाठ्यासह लाखो रुपयांची यंत्रं देखील जप्त करण्यात आली आहेत याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात काल दोन ग्न्हे दाखल करण्यात आले सुटी इंट्रो आर्थिक परिस्थितीमुळं काही मुलांना सुटी आनंदात घालवण्याऐवजी पुढच्या शैक्षणिक तयारीसाठी कष्टामध्ये घालवावी लागते आमचे वाशिमचे प्रतिनिधी यांनी या विषयावर टाकलेला हा प्रकाश वार्षिक परीक्षा संपल्या रे संपल्या की मुलांना वेध लागतात ते मामाच्या गावाला जाण्याचे विविध ठिकाणच्या पर्यटनाचे खेळण्याचे बागडण्याचे असं असलं तरिही आपल्या समाजात अशीही काही मुलं आहेत ज्यांना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळ पूढील वर्षीच्या शैक्षणिक सत्रासाठी लागणारी वह्या पुस्तकं शाळेचा गणवेश दप्तर आदी साहित्याच्या खरेदीसाठी या सुट्टीतील वेळेचा उपयोग करतात त्या साठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात पेपर टाकणं हॉटेल किंवा दुकानात काम करणं आई वडीलांसह मजुरीला जाणं आदी कार्य करून पुढील वर्षीच्या आर्थिक तरतूद करावी लागते अशा मुलांसाठी आपण समाज म्हणून काही करू शकतो का याचा विचार आपण नक्कीच करायला हवा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात एक मे रोजी झालेल्या स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुरादा पोलीस स्थानकामध्ये नक्षली नेता भास्कर हिचकानीसह अन्य चाळीस जाणांविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यात आला आहे कडू गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी कठोर पावलं उचला असं आवाहन प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे हल्ला ज्या पद्धतीनं झाला त्यावरून सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे मूठभर नक्षलवाद्यांचा बंदोबस्त का होत नाही असा प्रश्नही कडू यांनी उपस्थित केला तण नाशके नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालूक्यात ज्वारीच्या एका शेताजवळ वाढलेलं गवत नष्ट करण्यासाठी मारलेल्या तण नाशकामुळं विषबाधा होवून वीस जनावरांचा मृत्यू झाला आहे यात गाई आणि म्हशींचा समावेश असून शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली बिगर मोसमी पावसाम्रळं हे गवत वाढलेलं होतं ते नष्ट करण्यासाठी तणनाशक मारण्यात आलं होतं

सांत्वन लातूर जिल्ह्याच्या औसा तालूक्यातील आलमला इथं विहिरीतील गाळ काढताना आतील विषारी वायूनं गूदमरून मूलाणी कूटूंबातील तिघा जणांचा मृत्यू झाला होता जिल्ह्याचे संपर्क मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काल आलमला इथं भेट देऊन मुलाणी कुटुंबियांचं सांत्वन केलं पाणीटंचाई असल्यानं विहिरीतील गाळ काढण्याचं काम सुरू होतं गाळ काढण्यासाठी एकजण आत उतरला तो बाहेर न आल्याचं पाहून अन्य काही जण आत उतरले त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला होता

गेल्या चार वर्षांपासून तो संधीवातानं आजारी होता ब्लॅकमेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील एका नगरसेवकाला ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याप्रकरणी पोलिसांनी ठाण्यातील एका महिलेला अटक केली आहे सोशल मिडीयाद्वारे मैत्री झाल्यानंतर संबधित महिलेनं नगरसेवकाविरुद्ध खोट्या तक्रारी करून हे पैसे घेतले होते सेतू कौशल्य सेतूमधील व्यवसाय विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी अशा सुचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून एका निवेदनाद्वारे राज्यातील सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत

जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी काल ही माहिती दिली पाणी धुळे तालुक्यातील नेर परिसरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे

त्यामुळे लोकांना तसेच गुरांना पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं अक्कलपाडा धरणातून दूसरं आवर्तन सोडावं अशी मागणी करीत ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला काल निवेदन दिलं श्रमदान दृष्काळमुक्तीचं उद्दिष्ट केवळ शासन प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पूर्ण होणार नाही तर यामध्ये लोकसहभाग तितकाच आवश्यक आहे असं मत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यानी व्यक्त केलं नणंद गावातील एका श्रमदान कार्यक्रमात ते काल बोलत होते हवामान विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागात कमाल तापमानात बरीच घट झाली आहे विदर्भात बूलढाणा वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानाचा कमाल पारा चाळीस अंशांच्या वर होता

पुढील चोवीस तासात हवामानात फारसा बदल संभवत नाही